मेक्सिकोत लॉस काबोस इथं सुरू असलेल्या एप्मी प्रिस स्पर्धेत भारताचा प्रज्ञेश गुणेश्वरन आपल्यापेक्षा वरच्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव करून दुसऱ्या फेरीत दाखल मुस्लिम महिला विवाह संरक्षण अर्थात त्रिवार तलाक प्रतिबंधक विधेयक आज राज्यसभेत संमत झालं विधेयकाच्या बाजूने नव्व्याण्णव तर विधेयकाच्या विरोधात चौऱ्याऐशी मतं पडली मुस्लिम पुरुषानं पत्नीला त्रिवार तलाक दिल्यास तीन वर्ष कारावासाची तरतूद या विधेयकात आहे या विधेयकाबाबतच्या संघर्षाला आता पुर्णविराम मिळाल्याचं सांगत याचिकाकर्त्यांनी मोदी सरकारच आभार मानले आहेत लोकसभेत हे विधेयक गेल्या आठवड्यात संमत झालं होतं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 मुस्लीम महिलांच्या विवाह हक्कांचं संरक्षण करणारं हे विधेयक स्त्री पुरुष समानता प्रतिष्ठा आणि समान न्यायासाठी आहे असं विधीमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सांगितलं हे विधेयक राज्यसभेत आज चर्चेला आणि मंजुरीसाठी आलं

या कायद्यान्वये केंद्र सरकारला केंद्रीय ग्राहक संरक्षण आयोग नेमण्याचा अधिकार दिला आहे

जिल्हा राज्य आणि केंद्रात ग्राहक तक्रार निवारण आयोगाची स्थापना करण्याची सूचनाही या कायद्यात आहे या कायद्याने नियम सोपे केले असून ग्राहकांना त्यांच्या तक्रारीची पोच तात्काळ मिळायची सोय या कायद्याने होईल असं ग्राहकहित अन्न आणि सार्वजनिक पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पार्शील दानवे यांनी म्हा मिं आहे

कोणत्याही उद्योग व्यवसाय किंवा उत्पादकाकडून देण्यात येणा या मजूरीत नियमितता आणि रहाणीमानाचा योग्य विचार करुन योग्य मजूरी ठरवणं याबाबत हे विधेयक आहे यानुसार प्राथमिक मजूरीचा योग्य दर ठरवण्याचा अधिकार केंद्रसरकारला असेल तसंच राज्य सरकार वा केंद्रालाही यापेक्षा जास्त दर देण्याची मुभा असेल देशातल्या मजूर आणि कामगारवर्गासाठी हा मोठा निर्णय असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी म्हातिं आहे कायदा मंजूर करताना नागरिकांनी केलेल्या सूचनांचा विचार सरकार करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं उन्नाव बलात्कार प्रकरणी आज लोकसभेत गदारोळ आणि घोषणाबाजी झाली सभागृहाचं कामकाज सुरु होताच काँग्रेसचे गानेते अधीर रंजन चौधरी यांनी त्या प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर द्यावं अशी मागणी केली या प्रकरणातली पीडीत महिला आणि तिच्या कु ब्रियांना आवश्यक ती सुरक्षा पुरवली नसल्याचं चौधरी म्हणाले दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली घ जास्थळावरुन ताब्यात घेतलेला ट्रक हा समाजवादी पक्षाच्या एका नेत्याचा असल्याचं भाजपाच्या जगदाम्बिका पाल यांनी यावेळी सांगितलं ही पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे लखनऊ इथल्या एका रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत असलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या पीडितेच्या कुट्रीियांच्या सोबत आपण आहोत असं उत्तर प्रदेश सरकारनं म्हाजिं आहे उपमुख्यमंत्री डॉ

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज बेनिन इथल्या भारतीयांना भेगाार आहेत त्यांच्या सन्मानार्थ तिथल्या भारतीयांनी समारंभ आयोजित केला आहे या समारंभानंतर राष्ट्रपती गांबियाला रवाना होतील राष्ट्रपतींच्या बेनिन दौ यामुळे दोन्ही देशांमधल्या संबंधांना नव्यानं चालना मिळेल असं आर्थिक व्यवहार सचिव पी एस त्रिमुर्ती यांनी म्हा किं आहे

आपल्या अधिक इनोव्हेशन मिशन अर्थात अधिक नवोन्मेष उपक्रमांतर्गत निती आयोग नवी दिल्लीत उद्या नवोन्मेषाच्या एका नव्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि धर्मेंद्र प्रधान या कार्यक्रमाचं संयुक्तपणे उद्वाज करतील मिशनचे संचालक आर रामानन यांनी आज ही माहिती दिली

मध्यप्रदेशच्या बहुतांश भागाला गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसानं झोडपलं आहे अनेक नद्यांचं पाणी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे राज्य महामार्ग कालवे आणि गावांमधे पाणी आहे पुरामुळे भोपाळ बेतुल महामार्ग बंद झाला आहे तर नागपूरकडे जाणा या रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे गुजरामधेही गेल्या चोवीस तासात साधारण पाऊस झाला महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून पावसानं संततधार धरली आहे येत्या दोन दिवसातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

जम्मू कश्मीर मधल्या अनंतनाग जिल्ह्यात आज संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलामधे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले यापैकी एक जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघजिचा कमांडर फायझ पाझू असून दुस या दहशतवाद्याची अद्याप ओळख प झैली नाही जम्मू कश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात सुंदरबनी भागात आज पाकिस्तान सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जोरदार गोळीबार केला

एखाद्या मोसमात वायुप्रद्षणात होणा या वाढीसंदर्भात योग्य पूर्वकल्पना देणा या संगणकीय यंत्राची निर्मिती अमेरिकन आणि चीनी शास्त्रज्ञांनी केली आहे सायन्स अद्विहान्सेस या मसिकानं याबद्दल माहिती दिली आहे यामुळे उत्तर भारतात दर हिवाळ्यात धुक्यामुळे हवेत धुली कणांचं प्रमाण वाढून होणा या वायुप्रद्षणाच्या तीव्रतेची कल्पना सरकारला घेऊ शकेल आणि त्याला आळा घालण्याच्या उपाययोजना करता येतील असंही या संशोधकांनी म्हा मिं आहे काँग्रेसचे खासदार संजय सिंग यांनी पक्षाचा तसंच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी तो स्वीकारला असून संजय सिंग उद्या भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हाँगकाँग मधल्या नागरिकांनी केलेल्या निदर्शनांमागे अमेरिकेचा हात आहे असा आरोप चीननं केला आहे

शालेय विद्यार्थ्यांच्या मोर्च्या दरम्यान झालेल्या हिंसाचारा विरोधात सुदानच्या राजधानीत खा मिमधे हजारो विद्यार्थांनी रस्त्यावर उतरुन आज निदर्शनं केली उत्तर कोरडोफ्ट्री शहरात विद्यार्थ्यांनी काल काढलेल्या एका मोर्च्यावर सुरक्षा दलानं गोळीबार केला होता त्यामधे चार विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता

पाकिस्तानचं आर्थिक केंद्र असलेल्या कराची शहरालाही पावसानं झोडपल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मेक्सिकोत लॉल्स काबोस इथं सुरु असलेल्या ऐप्मि खुल्या प्रिस स्पर्धेत भारताचा पहिल्या क्रमांकाचा भिसप्टा प्रज्ञेश गुणेश्वरनं दूस या फेरीत प्रवेश केला आहे